त्यामुळे या बँकांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या निवडणुका कोविड संसर्ग तसंच अन्य विविध कारणांनी एक वर्ष पुढे ढकलल्यानं मतदार याद्या अद्ययावत करणं आवश्यक असून त्यासाठी निवडणुका रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल हाफकिन इन्स्टिट्यूट संदर्भात आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हाफकिन संस्थेच्या संचालक सीमा व्यास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हाफकिन संस्थेच्या आगामी पाच प्रकल्पासाठी अकराशे कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचं डॉ

राज्यातल्या कामगारांना अतिविशिष्ट वैद्यकीय उपचारांसह आधुनिक वैद्यकीय सुविधा राज्य कर्मचारी विमा योजनेअंतर्गत सर्व जिल्हे समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली राज्य कामगार विमा योजनेची स्विधा शासकीय रुग्णालयासाठी संलग्न करण्यासंदर्भात काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते राज्य कर्मचारी विमा योजना सोसायटी आणि केंद्र शासनाची कर्मचारी विमा योजनेबाबत संयुक्त बैठक घेऊन कामगारांना अधिकाधिक फायदा कसा मिळेल याकडे लक्ष देण्याची सूचना देशमुख यांनी केली

सहकार विभाग आणि कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते शेतकऱ्यांना वेळेवर कर्जप्रवठा झाला तर शेती संदर्भात नियोजन करणं सोयीचे होतं त्यासाठी शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असं त्यांनी सागितलं

पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या सभा घेऊन सरपंचांकड्रन जनतेचे प्रश्न समस्या समजून घेत त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत

सरबजीतसिंग किरट असं त्याचं नाव असून तो खलिस्तान जिंदाबाद संघटनेचा सदस्य असल्याचं समजतं बेल्जियममधून त्याला दहशतवादी कारवायांसाठी पैसे प्रखले जात होते या प्रकरणी पंजाबच्या अमुतसरमध्ये चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यापैकी तिघांना अटक झाली होती तर सरबजीतसिंग हा नांदेडमध्ये लपला असल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती त्यावरून पंजाब पोलिसांचम सीआयडी पथक नांदेड शहरात दाखल झालं नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्यानं शिकारघाट परिसरातून सरबजीतसिंग याला अटक करण्यात आली रविवारी ही कारवाई करण्यात आल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

राम तेरी गंगा मैली या चित्रपटातून विशेष ओळख मिळालेल्या राजीव कपूर यांनी एक जान है हम जलजला लव्ह मॅरेज आदी चित्रपटांमधूनही भूमिका साकारल्या प्रेम ग्रंथ या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं ऋषी कपूर यांच्यापाठोपाठ राजीव कपूर यांच्या निधनानं वर्षभरात कपूर कुटंबावर झालेला हा दुसरा आघात धक्कादायक असल्याची भावना चित्रपटस्रष्टीतून व्यक्त होत आहे

मृतांमध्ये परभणी जिल्ह्यातल्या दोन तर जालना तसंच लातूर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे

याप्रकरणी लोखंडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाच्या आदेशानुसार आरोग्य विभागाचे आयुक्त दोन संचालकांसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे

चव्हाण यांच्या हस्ते नांदेड इथं महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णवाहिका एक्सरे आणि सोनोग्राफी यंत्रांचं काल लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते आमदार मोहन हंबर्डे आमदार बालाजी कल्याणकर यावेळी उपस्थित होते शासकीय रुग्णालयांच्या धर्तीवर महापालिकेची रुग्णालयंही अत्याध्निक यंत्रासह बळकट करण्यावर चव्हाण यांनी आपल्या भाषणातून भर दिला

शहरातल्या प्रत्येक घरात शौचालय असावं महानगरपालिकेचा मानवी मैला प्रक्रिया प्रकल्प असावा या सर्व निकषांची पूर्तता केल्यानंतर शहराची तपासणी करून हे मानांकन देण्यात आलं

यात गावोगावचे शिक्षणप्रेमी उच्चशिक्षीत तरुण सहभाग झाले होते एक लाखावर विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला राज्यात फक्त परभणी जिल्ह्यात अशा प्रकारचा उपक्रम राबवणाऱ्या शिक्षणाधिकारी डॉ सुचिता पाटेकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना सुध्दा आमचा अभ्यास कूठेही थांबला नाही

गावातल्या सर्व मंडळींनी याला मदत केली शिक्षकांचं पण त्यांना विशेष सहकार्य होतं शिक्षक आणि गावकरी या दोघांनी मिळून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पड्र नये यासाठी अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केलं होतं

लातूर ग्रामीण मतदारसंघातल्या गावांच्या विकास कामांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते रस्त्यांची कामे प्राधान्यानं व्हावीत विशेष बाब म्हणून अशा रस्त्यांसाठी निधीची तरतूद करावी रस्त्यांच्या सद्यस्थितीचं ऑडिट करावं उपलब्ध जलसाठा विचार घेऊन योजना राबवाव्यात असं देशमुख यांनी सांगितलं योजना राबवताना वाढत्या लोकसंख्येचाही विचार करावा लागेल असं आमदार त्यांनी नमूद केलं

परंडा तालुक्यात मलकापूर इथं हा बालविवाह करण्यात येणार होता परंड्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी एन

गायके तसंच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए

कोवे यांच्या प्रयत्नातून ही कार्यवाही करण्यात आली

प्रज्ञानकुमार भोजनकर यांनी कोविड काळात ऑनलाईन शिक्षण तसंच स्पर्धा परीक्षेला उपयुक्त अशा सात पुस्तकांचं लेखन केलं आहे नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्या हस्ते काल या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं या प्स्तक विक्रीतून मिळणाऱ्या पैश्याचा विनियोग अनाथ मुलांना निवासी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी शिक्षक भोजनकर यांच्या कार्याचा गौरव केला आहे

संजय कुंडेटकर महापालिका आयुक्त देविदास पवार तसंच अन्य अधिकारी कर्मचारी सायकलवर कार्यालयात पोहचले या अभियाना अंतर्गत आता दर मंगळवारी हे सर्व अधिकारी कर्मचारी सायकलवर कार्यालयात येणार आहेत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवून परभणी जिल्ह्यास पर्यावरण रक्षणाच्या या चळवळीत अग्रभागी ठेवण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे

महिला बचत गटांच्या मेळाव्यात ते काल बोलत होते

इतर एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहता आलं नाही

जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाच्या महारेशीम अभियानाचे उदघाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते

त्यामुळे रेशीम उद्योग वाढीस मदत होणार असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित कामं तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना टाकसाळे यांनी संबंधित विभागांना दिल्या

या धम्म परिषदेला राज्यभरातून मान्यवर भन्ते तसंच भिक्खू सहभागी झाले होते सम्यक संकल्प या फेसबुक पेजवरून या परिषदेचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं

काही तालुक्यात लाभार्थी शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचं वाटप यापूर्वी करण्यात आलं असून काही तालुक्यात अनुदान वाटप प्रलंबित होतं आता हे दोन्ही हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत